गुटखाविक्री आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार

माहितीचा अधिकार हा नागरिक आणि शासन यांच्यातल्या विधासाचा सामाजिक करार आहे आणि त्यात दोघांचाही एकमेकांवर विक्वास असला पाहिजे असं राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी म्हटलं आहे

ते म्हणाले की शासन कसं चालवलं जातयं सार्वजनिक निधी कसा खर्च केला जातोयं तसंच सार्वजनिक आणि राष्ट्रीय संसाधनाचा वापर कसा केला जातोय हे जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली ध्वें आज राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या रौप्य महोत्सवाचं उद्वाटन केल्यानंतर ते बोलत होते मानवी हक्कांचं रक्षण करणं ही आपली संस्कृती असल्याचं ते म्हणाले मानवी हक्क आयोग हा तळागाळातल्या लोकांचा आवाज असून यामुळे देशाचा विकास होण्यास मदत होते असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारचं दिल्लीच्या नागरिकांना जी टी बी रुग्णालयात प्राधान्यानं वैद्यकीय सोयी देण्याबाबतचं परिपत्रक रद्द ठरवलं मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही

राव यांनी या आधी या संदर्भातल्या याचिकेचा निर्णय राखून ठेवला होता

टी बी रुग्णालयात केवळ दिल्लीच्या नागरिकांना व्विर नागरिकांच्या तुलनेनं प्राधान्य दिल्यानं संविधानाप्रमाणे समानतेच्या आणि जीविताच्या मूलभूत हक्कांवर गदा येते हा मुद्दा उच्च न्यायालयानं या संदर्भात लक्षात घेतला तिरुचिरापल्लीहून दुबईला जाणा या एअर डियाच्या विमानाच्या तांत्रिक बिघाड प्रकरणी नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी उच्चस्तरीय चौकशींचे आदेश दिले आहेत ही माहिती प्रभू यांनी ट्वीटरवरून दिली प्राथमिक चौकशीसाठी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि विमान अपघात चौकशी विभागाचे अधिकारी देखील या घटनेची चौकशी करणार आहेत असं प्रभू यांनी सांगितलं तिरुचिरापल्लीहून दुबईला जाणा या एयर डियाच्या विमानाची चाक आज पहाटे उड्डाणाच्या वेळी विमानतळाच्या संरक्षक भिंतीला घासली गेल्यानं त्यात तांत्रिक दोष निर्माण झाला मात्र उड्डाणानंतर काही वेळानं विमानतळावरच्या अधिका यांनी वैमानिकाला ही माहिती कळवल्यावर हे विमान मुंबईच्या विमानतळावर आकस्मिक स्थितीत उतरववावं लागलं

या कालावधीत कॉपोरेशन ऑफ असा उड नेम्स आणि नंबर्स ही संस्था किप्टोग्राफीकमध्ये बदल करुन देखभालीचं काम करणार आहे त्यामुळे माहितीच्या जाळयाची डोमेन व्यवस्था सुरक्षित राहायला मदत होणार आहे आय एस आय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक केलेला अंतराळ अभियंता निशांत अग्रवाल याला लखनौ न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे उत्तरप्रदेश पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस यांच्या संयुक्त पथकानं अप्रवाल याला नुकतीच नागपूर ॐ अटक केली होती त्यांच्यावर अधिकृत गुप्तता कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य भेसळ मुक्त करण्यासाठी भेसळी संदर्भातले कायदे कठोर केले जातील त्याच प्रमाणं गुटख्याची बेकायदा विक्री करणा यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करणं अशी सुधारणा कायद्यात केली जाईल अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज नाशिक मध्ये पत्रकार परिषदेत दिली जिल्ह्यातल्या पुरवठा विभागाच्या बैठकीनंतर ते बोलत होते शिधा वाटप दुकानांमध्ये पी ओ

त्यामुळे धान्याची मोठी बचत झाली आहे आणि घासलेटची मागणी घटली असल्याचं बापट म्हणाले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रति कुटुंब एक किलो साखर वाटपाचा प्रस्ताव असून यासंदर्भात मंत्री मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या युवक युवतींना कृषी आधारित कौशल्य प्रदान करून याव्दारे दोन हजार शेतकरी उत्पादक गट निर्माण करण्याचं उद्दीष्ट असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री सभांजी पाटील निलंगेकर यांनी दिली नवी दिल्लीत केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे सहसचिव राजेश अग्रवाल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर निलंगेकर यांनी ही माहिती दिली यासाठी पहिल्या टप्प्यात औरंगाबादसह सहा जिल्ह्यांमध्ये एक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं लातूर शिल्या रेल्वे बोगी कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून लातूरसह संपूर्ण मराठवाङ्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल असं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे लातूर िं नवीन औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या रेल्वे बोगी कारखान्याच्या कामाचा शूभारंभ निलंगेकर यांच्या हस्ते आज झाला त्यावेळी ते बोलत होते शासनाकडून मराठवाङ्यात रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून हा पहिलाच एवढा मोठा प्रकल्प देण्यात आला असल्याचं ते म्हणाले

शेयर बाजार व्यवहारांवर आलेली मरगळ झटकून टाकत मुंबई शेयर बाजार निर्देशांकानं आज मोठी उसळी घेतली

गुंतवणूकदारांनी वाहन उद्योग तेल वायू ऊर्जा तसंच बांधकाम क्षेत्रातल्या समभागांची जोरदार खरेदी केली

दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार आणि राज्याचे माजी दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री आनंदराव देवकते यांचे राजूर येथे आज सायंकाळी दुःखद निधन झाले

नंतर महानंदाचे अध्यक्षपदही भूषविले होते

या निमित्ताने विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत लोक सहभागातून बुलडाणा शहरात सीसीटीव्हीलावण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून पोलिस प्रशासनानं केलेल्या आवाहनानंतर नवरात्रोत्सवात गरब्यांच्या ठिकाणी नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत या व्यतिरिक्त शहरात अन्य काही मोक्याच्या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत नवरात्रीच्या काळात तरी परभणीत गंगाखेड शहर आणि तालुक्यातलं भारनियमन बंद करावं या मागणीसाठी काँप्रेसवतीनं तहसिल कार्यालयासमोर आज जागर आणि गोंधळ घालून अनोखे आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन तासभर सुरु होतं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहिल असा अंदाज आहे विदर्भातही हवामान प्रामुख्यानं कोरडं राहिल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे